खेलो इंडिया क्रिडा स्पर्धेच्या आजच्या तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

विदर्भात थंडीची लाट कायम

लोकसभेनं या विधेयकाला मंगळवारी मंजूरी दिली होती संसदेच्या दोव्ही सभागृहांनी या घटनाद्रूस्ती विधेयकाला मान्यता दिल्यामुळं हे विधेयक आता अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडं पाठवलं जाणार आहे राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांना दहा टक्के आरक्षण मिळण्याचा कायदा देशात लागू होणार आहे या निर्णयामुळं आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांसाठी प्रगतीची आणि विकासाची द्वारे मोकळी होणार आहे

ख्ल्या प्रवगातल्या अल्पसंख्याक सम्दायातल्या आर्थिक द्बल घटकांना आरक्षणाचा प्रथमच लाभ र्मिळणार असल्याचं सांगून र्विधेयक संसदेत संमत झाल्याबद्दल आयोगाचे अध्यक्ष सय्यद गेय्यूरुल हसन रिझवी यांनी पंतप्रधान नरद्र मोदां यांचे आभार मानले आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांचं घटनापीठ राम जन्मभूमी बाबरी मशिद जमीन वादावरची सुनावणी आज सुरू करणार होतं मात्र या पीठातले एक व्यायाधीश व्यायमूर्ती उदय लळित या घटनापीठातून बाहेर पडल्यानं सुनावणी पुढं ढकलण्यात आली आहे

न्यायमूर्ती लळित यांना घटनापीठातून हटवावं अशी आपली मागणी नसल्याचं त्यांनी सांगितलं मात्र व्यायमूर्ती लळित यांनी स्वतःच या सुनावणीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला त्यामुळं आता घटनापीठाचं पुनर्गठन केलं जाईल सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालच्या या घटनापीठात व्यायमूर्ती शरद बोबडे व्यायमूर्ती एन

रामन आणि व्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचा समावेश आहे केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी परिषदेची बैठक सुरू आहे

या बैठकीत अन्य मुद्यांसह मंत्रिस्तरावरील दोन समिर्तीच्या सूक्ष लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रासाठी विशेष सूट देण्यावर विचार होणार आहे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांच्या नेतृत्वाखालील समितीनं सूक्ष्म लघू आणि मध्यम उद्योग क्षेत्रासाठी जीएसटी सवलतीच्या मर्यादेत वाढ करण्याबाबत शिफारस केली आहे

बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या दुसऱ्या समितीनं केरळमध्ये पुरानं बाधित झालेल्यांच्या पुनर्वसन कार्याला निधी पुरवण्यासाठी लागू केलेल्या आपत्ती अधिभाराला दोन वर्षांकरिता मंजूरी दिली आहे आगामी लोकसभा निवडणूकीसाठी राज्यातल्या जागा वाटपासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात काल नवी दिल्ली इथं पवार यांच्या निवासस्थानी चर्चा झाली राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी ट्वीटरवर ही माहिती दिली आहे

उद्यापासून यवतमाळ इथं सुरू होणाऱ्या साहित्य संमेलनाचं विशेष वार्तांकन आकाशवाणी नागपूरच्या संवाददाता दीपाली दुर्गे संमेलन स्थळावरून करणार आहेत ऐकूयात या संमेलनाबाबतची अधिक माहिती

या संमेलनाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे उपस्थित राहणार असून संमेलनात परिसंवाद कविसंमेलनं प्रकट मुलाखती ग्रंथ प्रदर्शन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं आहे

या स्पर्धेत महाराष्ट्र नऊ सुवर्ण आठ रौप्य आणि आठ कांस्य पदकासह अव्वल स्थानावर असून दिल्ली सहा सुवर्ण तीन रौप्य आणि पाच कांस्य पदकासह दुसऱ्या क्रमांकावर तर हरियाणा तिसऱ्या क्रमांकावर आहे या स्पर्धेच्या आजच्या तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी कायम आहे द्रपारच्या सत्रात जिमनॅस्टीकमध्ये सिद्धी हत्तेकर महेश गाढवे क्रिशा छेडा श्रेयस मंडलीक श्रेया बंगाळे यांनी सुवर्ण कामगिरी केली दरम्यान क्रिडामंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते आज क्रीडा प्रदर्शनाचं उद्घाटन झालं मैदानी खेळ प्रकारात महाराष्ट्राच्या सौरभ रावत यानं सुवर्ण पदक पटकावलं दरम्यान माहिती आणि प्रसारणमंत्री कर्नल राज्यवर्धन सिंग राठोड यांनी आज प्रण्यात राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या छात्रसैनिकांशी संवाद साधला राठोड पुण्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असून काल त्यांनी पुण्यातल्या सिम्बॉयसीस संस्थेतल्या विद्यार्थ्यांशीही त्यांनी संवाद साधला समाज माध्यमांवर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रस्कार करणाऱ्या युवा पिढीनं या माध्यमातून सामाजिक जबाबदारीविषयी देशव्यापी मोहीम राबवावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं

पाच लाख रूपये मानपत्र आणि सन्मानचिव्ह असं या प्ररस्काराचं स्वरूप आहे ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित नाथराव नेरळकर यांच्या हस्ते हा प्रस्कार प्रदान केला जाईल राज्यातल्या क वर्ग नगरपालिकांना अनुदान मिळवून देण्यासाठी स्वतंत्र योजना तयार करण्याचा विचार आहे अशी माहिती पाचव्या राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष व्ही गिरीराज यांनी आज रत्नागिरीत दिली स्थानिक स्वराज्य संस्थांचं उत्पन्न वाढविण्याकरिता विविध उपाययोजना सुचवल्या जाणार असल्याचंही ते म्हणाले रत्नागिरी जिल्ह्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी काल त्यांनी विस्तृत चर्चा केली यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा स्वरूपा साळ्वी तसंच जिल्ह्यातले नगराध्यक्ष उपस्थित होते

त्यामुळं प्रत्येक नार्गारकाला पपण्याचं शुद्ध पाणी मिळावं त्यांच्या घरातील कचरा रोज संकलांत करणे तसंच नाले सफाई गडर लाईनची योग्य व्यवस्था असावी यासाठी प्रशासनाने सदैव तत्पर असावं